माजी म्ख्यमंत्री काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथून उमेदवारी अर्ज दाखल केला राज्यातल्या दोन्ही सताधारी पक्षांनी खोटी आश्वासनं देऊन लोकांची सतत बोळवण केली असा आरोप चव्हाण यांनी त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलतांना केला आमचं सरकार सतेवर आलं तर शेतकऱ्यांना कर्ज तसंच शेतीची वीज बील माफी पाणी जात नाही तिथं सिंचन व्यवस्था निर्माण करणं सुशिक्षित बेरोजगार मुलांना रोजगार अशी आश्वासनं चव्हाण यांनी दिली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर विधानसभा मतदार संघातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस आघाडीचाच मुख्यमंत्री असेल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला बीड जिल्ह्यात गेवराई विधानसभा मतदार संघातून शिवसेना नेते बदामराव पंडित यांनी एक अर्ज अपक्ष तर एक अर्ज शिवसेनेच्या वतीनं दाखल केला बीड जिल्ह्यातल्या एकृण सहा मतदारसंघात नऊ उमेदवारांनी बारा अर्ज परभणी जिल्ह्यात सहा उमेदवारांनी सहा अर्ज जालना जिल्ह्यातल्या पाच पैकी दोन विधानसभा मतदारसंघातून दोन उमेवारांनी तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या परांडा विधानसभा मतदारसंघातून बहजन समाज पक्षाकडून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला औरंगाबाद इथल्या सिल्लोडचे आमदार अब्दुल सतार यांची सिल्लोड विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे

वांद्रे येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते मेळाव्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत राज ठाकरे यांनी मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील आपल्या पक्षाकडून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं

शिवसेनेचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांनीदेखील मनसेत प्रवेश केला तेदेखील मनसेतर्फे निवडणुक लढणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं

पाच ऑक्टोबरला आपली पहिली प्रचारसभा पार होणार असुन इतके दिवस जे बोललो नाही ते आता बोलणार आहोत असं ते म्हणाले

ते आज मुंबईत शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते आदित्य ठाकरे यांना वरळी मतदार संघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मंदडा यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला ग्रामविकास मंत्री पंकजा मंडे खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी मुंदडा यांचं पक्षात स्वागत केलं राष्ट्रवादी काँग्रेसनं केज विधानसभा मतदार संघातून मुंदडा यांची उमेदवारी नुकतीच जाहीर केली होती धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आज भारतीय जनता पक्षात परतले मुंबईत प्रवेश म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत पडळकर यांनी पक्षात प्रवेश केला पडळकर यांना बारामती मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले शिरपुरचे आमदार काशिनाथ पावरा शिरपुरचे काँग्रेस नेते प्रभाकर चव्हाण यांच्यासह अनेकांनी यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला ध्ळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी विधानसभा निवडण्क लोकसंग्राम या आपल्या पक्षातर्फेच लढवणार असल्याची घोषणा केली ते आज ध्ळे इथं समर्थकांच्या मेळाव्यात बोलत होते जो पक्ष आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद देईल त्या पक्षात प्रवेश करायला आपण तयार असल्याचंही अनिल गोटे यांनी जाहीर केलं परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठच्या सात गावातल्या नागरिकांनी विधानसभा निवडण्कीवर बहिष्कार तसंच अधिकारी आणि प्ढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे तालुक्यातल्या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाकडून लक्ष दिलं जात नसल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी हा निर्णय घेतल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे

वितीय सेवांबाबत चिंतेत असलेल्या ग्ंतवणूकदारांनी म्ंबई शेअर बाजारात आज बँकीग क्षेत्रातल्या समभागांची जोरदार विक्री केली

खरंतर आज सकाळी बाजार स्रु होताना निर्देशांक कालच्या त्लनेत वर उघडला होता

आजच्या घसरणीचा सर्वाधिक फटका एस बँकेला बसला

केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीच्या घेतलेल्या निर्णयाचे पडसाद नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं उमटले कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लासलगाव इथं कांदा लिलाव बंद पाडला तसंच म्ंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्या याचिकेच्या सुनावणीतुन सरन्यायाधीश न्यायमुर्ती रंजन गोगोई यांनी अंग काढुन घेतलं आहे नवलखा यांच्याविरुदधचा एफ आय आर रदद करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आहे

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नवलखा यांच्याबरोबरच वरवरा राव अरुण फेरिरा वर्नन गोन्साल्वीस आणि सुधा भारदवाज हे देखील आरोपी आहेत मराठीसह हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन झालं

गावदेवी इथं राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली कालिया ही भूमिका आणि संवाद विशेष गाजले होते जबान संभालके या दरदर्शनवरच्या गाजलेल्या मालिकेतही त्यांनी काम केलं होतं मराठीबरोबरच इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता

बार्शी अर्बन बँकेचे अध्यक्ष पांगरी इथल्या शिक्षण संस्थांचे अध्यक्ष यासह विविध संस्थांचं अध्यक्षपदही त्यांनी अनेक वर्ष सांभाळलं त्यांच्या पार्थिवावर आंबेजवळगे इथं अंत्यसंस्कार होणार आहेत जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाची धडक बस्न एका तरुणाचा मृत्यू झाला

श्याम होळे असं मृत तरुणाचं नाव असून संतप्त जमावानं मंत्र्यांच्या वाहनाचं न्कसान केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात त्रळक ठिकाणी म्सळधार पावसाची शक्यता आहे